सर्जिकल स्ट्राईक आणि हवाई हल्ले यांचा उल्लेख करत सेनाप्रमुखांनी शिरा दिला की पाकिस्ताननं भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचं समर्थन चालूच ठेवलं तर अशा प्रकारची कारवाई पुन्हा केली जाईल

एकीकृत युद्ध समूह योजनेचा प्रस्ताव सरकारकडे देण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे असं ते म्हणाले

हे विधेयक कोणत्याही जातीच्या किंवा धर्माच्या विरोधात नाही त्याकडे राजकीय चष्म्यातून बघू नये असं कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद म्हणाले काँप्रेस नेते आधिररंजन चौधरी या विधेयकातल्या शिक्षेच्या तरतुदीला विरोध केला सत्ताधारी आघाडीचा घटक असलेल्या संयुक्त जनता दलानं विधेयकाला विरोध केला काँप्रेस तृणमूल काँप्रेस द्रमुक बसपा आणि संयुक्त जनता दलाच्या सदस्यांनी या विधेयकाच्या निषेधार्थ सभात्याग केला

केंद्रीय मंजुरी आणि देखरेख समितीच्या काल दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला

ज्या जिल्ह्यांमध्ये बाल लैंगिक गुन्हा संरक्षण कायदा पॉक्सोअंतर्गत शंभरडून अधिक प्रकरणं दाखल आहेत अशा जिल्ह्यांमध्ये ही प्रकरणं निकाली काढण्यासाठी साठ दिवसात न्यायालयं स्थापन करुन विशेष वकिलांची नियुक्ती करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत या न्यायालयांमध्ये प्रशिक्षित आणि अनुभवी वकील नियुक्त करावेत असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे आज देशभर कारगिल विजय दिवस साजरा केला जात आहे त्यानिमित्त आज मुंबईत हिंदी आणि मराठी चित्रपट द्रचित्रवाणी क्षेत्रातले कलाकार विरुद्ध सैन्यदल संघ यांच्यात फूटबॉल सामना रंगणार आहे

पालघर जिल्ह्यात डहाणू आणि तलासरी भागातल्या नागझरी वसावल पाडा परिसरात काल झालेल्या भूकंपाच्या धक्क्यात बळी पडलेल्या रिश्या दामा मेघवाले यांच्या घराची पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भेट देऊन पाहणी केली यावेळी मेघवाले यांच्या कुटुंबियांना चार लाख रूपयांच्या मदतीचा धनादेश देण्यात आला मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज सकाळच्या सत्रात किरकोळ वाढ झाली